अर्चना दाणी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे

आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणारे आदिवासी सेवक प्रस्कार आणि आदिवासी सेवा संस्था प्रस्कार जाहीर

भारतीय जनता पार्टीतर्फे प्लवामा दहषतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज देषभरातील जिल्हा मुख्य कार्यालयांमध्ये श्रध्दांजली अर्पण करण्यात आली

कोरलं

पाटणा मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाअरणी पंतप्रधान मोदी यांनी द्रदृष्यप्रणाली मार्फत केली

गॅस पाईप लाईन बरौनी शुध्दीकरण प्रकल्पाचा विस्तार बरौनी खतं प्रकल्पाचे पूर्नरूत्थान ए टी एफ विमान इंधन संयत्र पारादीप हल्दीया द्र्गापूर एल पी जी पाईप लाईनचा पाटणा आणि म्जफ्फरपूर पर्यंत विस्तार पाटणामध्ये ऊर्जा गंगा प्रकल्प आणि अन्य योजनांच्या निर्माण कार्याची स्रवात आणि काही प्रकल्प त्यांनी यावेळी राष्ट्राला समर्पित केले बिहार आणि पूर्व भारतात झपाटयानं विकास होण्याची क्षमता असून याम्ळं देशाच्या विकासाला हाथभार लागणार असं ते म्हणाले आपलं सरकार बिहारसहीत पूर्व आरतच्या विकासासाठी अनेक योजना सुरू करत असल्याचं सांगत विकासाला चालना देणारं बिहार हे केंद्र बनेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्र राज्यात आदिवासींच्या सर्वागिण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याना आणि सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणारे आदिवासी सेवक प्रस्कार आणि आदिवासी सेवा संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत

प्लवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितलं पाकिस्तानातून आरतात ताजी फळं सिमेंट पेट्रोलियम उत्पादन कमावलेली कातडीए तसंच मोठ्या प्रमाणावर खनिजाची आयात होते

जम्मू काश्मीर प्रशासनातर्फे आज मिरवाईज उमर फारूख यांच्यासहीत पाच फुटिरतावादी नेत्यांचा संरक्षण काढून घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे मिरवाईज व्यतिरिक्त अब्दुल गनी अट बिलाल लोन हाशिम क्रेशी आणि शब्बिर शाह यांना देण्यात आलेलं संरक्षण कादून घेण्यात आलं आहे प्लवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय धेण्यात आला याअंतर्गत आज संध्याकाळपर्यंत पूर्ण सुरक्षा आणि वाहन परत धेण्यात येणार आहे दरम्यान अशा प्रकारच्या फुटिरतावादी नेत्यांना देण्यात येणा या संरक्षणाबद्दल राज्य पोलीस आढावा घेत असून संरक्षणप्राप्त कोणी आढळल्यास त्यांचे देखील संरक्षण काढून धेण्यात थेणार आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये हिंसा किंवा अफवा पसरविणा यांविरूध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पोलीसांना दिले आहेत

ब्लडाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचे शहीद जवान संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातले शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल हा धनादेश स्पूर्द केला

ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी अॅपवर नोंदविण्याचा आवाहन करण्यात आला आहे

यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दहशतवाद्याविरूध्द निर्णायक लढा देण्याची शपथ घेतली अशी माहिती पार्टीचे माध्यम प्रम्ख आणि राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांनी दिली आपला पक्ष शहीदांच्या क्टूंबियांसोबत त्यांच्या दःखात सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलं आणि शहीदांचं बलीदान व्यर्थ जाणार नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिपादनाचा पूर्नरूच्चार त्यांनी यावेळी केला आध्वनिक युगाचा बदल स्वीकारून समुह माध्यमे किंवा डिजिटल माध्यमांवर व्यक्त होणे लेखन करणे ही स्वागतार्ह अशी गोष्ट आहे मात्र यावर लेखन करताना कथा ही कथेसारखी आणि कविता ही कवितेसारखी वाटली पाहिजे आपण काय लिहितो याचे भान ठेवून लेखन करणे अत्यावश्यक आहे शिवाय स्वतःचे लेखन योग्य आहे का याचे संपादन करण्याची जबाबदारीही आपल्यावर असते डिजिटल माध्यमांवरही लेखन करताना साहित्याचा आकृतिबंध राखला जाणे आवश्यक आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ वसंत आबाजी डहाके यांनी केले डिजिटल माध्यमांवरील लेखकांची साहित्य चळवळ व्यासपीठावर आणणा या नृक्कड व्यासपीठ आणि हंगामा ब्क डॉट कॉम यांच्यातर्फे नागपूर इथं आयोजित तिस या नृक्कड साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ डहाके बोलत होते याप्रसंगी कथा समीक्षक आणि अभ्यासक गणेश कनाटे नुक्कडचे प्रवर्तक विक्रम भागवत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने माधवी वैद्य प्राम् रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भ क्रिकेट संघानं शेष भारत संघाचा पराभव करत इराणी चषकावरही आपलं नाव कोरलं आहे काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भानं पहिल्या डावातल्या धावांच्या आघाडीवर शेष आरत संघावर मात केली

सामन्यानंतर विदर्भ संघाचा कर्णधार फैज फैजल यानं या सामन्यातल्या पारितोषिकाची रक्कम पुलवामा हल्ल्यातल्या शहिदांच्या कुटुंबीयांना देणार असल्याची घोषणा केली गोसेख्र्द प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचा वाढीव मोबदला तात्काळ देण्यात यावाए कोणवरही अन्याय होणार नाही यांची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी काही अडचणी असल्यास त्याचा शासन स्तरावर तोडगा काढण्यात येईल असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकळे यांनी केले अंडारा जिल्हयातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते पालकमंत्री पुढे म्हणाले कीए गोसेख्र्द प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचा वाढीव मोबदला देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकानातून प्लाट वाटप करा तसेच वाढीव अनुदान दया भंडारा शहरातील दुकानदारांना दुकान गाळे वाटप करण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक धेऊन प्रस्ताव सादर करावा त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल चिखली हमेशा राजेगाव प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अभ्यासपूर्ण प्रसताव प्रस्ताव सादर करावा असे पालकमंत्रयांनी सांगितले आगामी लोकसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा निवडणूक विभागामार्फत अधिका यांचे मोठया प्रमाणात विविध विषयावर प्रशिक्षण सुरु आहेत राज्यातील सर्व निवडणूक कर्मचा यांच्या व्हिडीओ कॉर्न्फिर्सींगव्दारे सिटीजन व्हिजीलंट या विषयावर व्हिडीओकॉर्न्फिसींगव्दारे प्रशिक्षण देण्यात आले चंद्रप्रचे उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी अधिका यांना प्रशिक्षण दिले यामध्ये अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्र ठरवणे मतदान केंद्रावर सर्व सुविधा प्रविणे मतदानासाठी जाण्याचा मार्ग निश्चित करणे इव्हीएमए व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक याबाबतचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले सिटीजन व्हिजीलंट या विषयावर व्हिडीओकॉर्न्फिसीगव्दारे निवडणूक विभागाने राज्यातील सर्व जिल्हा म्ख्यालयातील वरिष्ठांना प्रशिक्षण दिले म्ख्यमंत्री ग्रामसडक योजनेत ग्रामीण भागात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण होत असून त्याम्ळे अनेक गावे जोडली जात आहेत ही बाब ग्रामीण विकासाला गती देणारी ठरत असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज अमरावती इथ सांगितले

पोटे पाटील यांच्या हस्ते धारणी तालुक्यात विविध ठिकाणी झाले त्यावेळी ते बोलत होते प्रधानमंत्री आवास योजना जलय़क्त शिवार योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जलसंजीवनी योजना आदी विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होत असल्याचं पोटे म्हणाले

पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार असून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात होतकरु तरुण आणि नागरिकांना मार्गदर्शक ठरु शकेल अशा प्रतिकृती आणि प्रात्यक्षिकासह विविध विभागांकडून सादरीकरण करण्यात येणार आहे स्वयंरोजगार आणि विविध व्यवसायांची उभारणी करणा या लघ्व्यावसायिकांचा म्द्रा बँक योजना लाभार्थीचा सन्मान करण्यात येणार आहे विविध विभागांकडून प्रेरणादायी यशोगाथांची मांडणी मेळाव्यातून होईल योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तसेच माहिती देण्यासाठी बँकांचे स्टॉलही मेळाव्यात उपलब्ध असतील